ते आज नवी दिल्ली ध्वं राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते विधासार्हता जपणं हे माध्यमांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं जेटली यांनी सांगितलं आज विविध वृत्तपत्रं आणि वाहिन्या आहेत व्यक्त होण्यासाठी विविध मंच उपस्थित असल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असल्याची तक्रार आजच्या काळात कोणीही करु शकत नाही समाजमाध्यमांच्या विस्तारामुळे प्रसारमाध्यमावर दबाब टाकणं अशक्य असल्याचं मत जेटली यांनी व्यक्त केलं आज राष्ट्रीय पत्रकारिता दिवस आहे पत्रकारितेचं रक्षण व्हावं आणि पत्रकारिता कायम स्वतंत्र राहावी यादृष्टीने आजच्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात राष्ट्रीय पत्रकारिता दिवसानिमित्त नांदेडमधलया एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात डिजिटल युगातली पत्रकारिता आचारनिती आणि आव्हानं या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं या चर्चा सत्रात बोलताना प्रजावाणीचे संपादक शंतन् डोईफोडे यांनी सांगितलं की डिजिटल तंत्रज्ञानाचं आव्हान पेलण्यासाठी मुद्रित माध्यमं सक्षम आहेत पत्रकारिता सोपी झाली असली तरी आजच्या यूगात प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे असा सूर आज वाशीम जिल्हा माहिती कार्यालयात डिजिटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर आयोजित चर्चासत्रात ऐकायला मिळाला

मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळणार असल्यामुळे समाजानं आंदोलन करून शासकीय कामकाजामध्ये व्यत्यय आणू नये असं ते म्हणाले मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं ते आज ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता वार्ताहरांशी बोलत होते मराठा समाजाला तात्पुरतं आरक्षण हवं की टिकावू आरक्षण हवं याचा निर्णय मराठा समाजाने घ्यायला हवाअसं तावडे यावेळी म्हणाले मराठा आरक्षणासोबतच आता धनगर समाजाला देखील राज्य सरकारनं आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धनगर आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे असं पशू संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी गोंदियात सांगितलं मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून धनगर आरक्षणाबाबत केवळ केंद्राकडे शिफारस करणं बाकी आहे अशी माहिती जानकर यांनी यावेळी दिली येत्या एक ते दीड महिन्यात केंद्र सरकारकडे शिफारश पाठवू असं ते म्हणाले मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मंत्री राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती सौर ऊर्जा स्वस्त असल्यानं येणा या काळात अडीच हजार मेगावॅटचे सौर औष्णिक प्रकल्प उभारले जातील असं राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं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

केंद्र शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे

बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी देशभरात एक हजारांहून अधिक जलदगती विशेष न्यायालयं स्थापन करायला महिला आणि बालविकास मंत्रालयानं मंजुरी दिली आहे

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेट्टी आणि त्यांची पत्नी आशालता यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवला

पक्षातले जिर कोणी युतीसाठी फारसं उंडुक नसताना युतीसाठी आपण आग्रही भूमिका घेतली होती मात्र शिवसेनेनं अवनी वाधिणीच्या मृत्यूप्रकरणी समाजमाध्यमांवरुन आक्षेपार्ह भाषेत आपल्याला लक्ष्य केल्यानं आपण दुखावले गेलो असल्याचं मुनगंटीवार म्हणाले

तुणधान्यांचं आहारातलं महत्त्व लक्षात आलं तर जनतेकडून तुणधान्यांची मागणी वाढेल आणि त्यामुळेच तुणधान्याच्या शेतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकरी आर्थिकटृष्टया समृद्ध होतील असा विक्वास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला पौष्टिक तुणधान्य पिकांचं महत्त्व पटवून देण्यासाठी कृषि विभागानं आज पौष्टिक तुणधान्य दिन साजरा केला त्यावेळी ते बोलत होते

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भारतीय जनता पक्षात अंतर्गत नेतृत्वाचा वाद उफाळला असून स्थानिक भाजपा आमदार अनिल गोटे यांनी पक्षात गुन्हेगारांना प्रवेश दिला जात असल्याचं सांगत निवडणुक प्रक्रीयेत आपल्याला डावल्याचा आरोप करत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री आणि धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्यावर अनेक आरोप केले या आरोपांना आज भामरे यांनी वार्ताहर परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरात होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी अतिरिक्त रेल्वेगाङ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

मिरज कुर्डुवाडी लातूर श्रून या गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येतील संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत किंचित घट झाली आहे